स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेच्या अंतिम फेरीला काल संबोधित करताना ते म्हणाले की या विचारानेच देशात नवोन्मेष संशोधन विकास आणि उद्योजकतेसाठी देशाला सज्ज करणारी आवश्यक परिस्थिती वेगाने तयार करण्यात येत आहे

तत्पूर्वी मोदी यांनी या स्पर्धेतल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला

योजना विस्तार केंद्र सरकारनं सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योगांसाठी जाहीर केलेल्या तीन लाख कोटी रुपयांच्या पत हमी योजनेची व्याप्ती वाढवली आहे त्यानुसार या योजनेच्या कक्षेत आता डॉक्टर्स सनदी लेखापाल यासारख्या व्यावसायिकांचाही समावेश करण्यात आला असून त्यांना या योजनेअंतर्गत कर्ज घेता येऊ शकेल

या राज्यव्यापी आंदोलना संदर्भात आमच्या ठिकठिकांच्या वार्ताहरांनी पाठवलेल्या बातम्यांवर आधारित हा वृत्तांत कठे पुतळ्याला तर कुठे गायींना तर कुठे चक्क दगडालाच दुधाचा अभिषेक चावडीवर आणून बांधलेली दुभती जनावर जागोजागी होणारं दुधाचं मोफत वाटप तर काही ठिकाणी रस्त्यावरून वाहणारं शेतकर्यांानी ओतून दिलेलं दूध हमरस्त्यावर ठाण मांडून रस्ता अडवणारे पशुपालक असं दृष्य काल राज्यात अनेक ठिकाणी दिसलं भाजपा आणि मित्र पक्षांबरोबरच किसान संघर्ष समिती आणि रयत क्रांती संघटना कालच्या या दूध आंदोलनात सहभागी झाली होती राष्ट्रीय समाज पक्ष शिवसंग्राम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि किसान सभेचे पदाधिकारी कार्यकर्ते ही मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते अनेक ठिकाणी निदर्शकांनी जोरदार घोषणाबाजी केली दूध उत्पादक शेतकरी उपाशी आणि जनता राजा तुपाशी अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या सरकारने भाव वाढ न दिल्यास राज्य कर्त्यांच्या दारात जाऊन आंदोलन करणार असल्याचे किसान सभेचे डॉ अजीत नवले यांनी सांगितलं आता केवळ बैठकांचा फार्स करू नका दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य करा अन्यथा शेतक यांचा एल्गार मंत्रालयावर येवून धडकेल असा इशारा माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला सत्ताधारी नेत्यांच्या डेअरी मधून सरकार दूध खरेदी करत असून सर्व सामान्य शेतकरी उपाशी आहे असा आरोप भाजप गोपीचंद पडळकर यांनी केला

मुंबईत भाजपाच्या वतीनं गोरेगाव येथील पश्चिम द्रतगती मार्गावर महानंद डेअरीच्या समोर आंदोलन करण्यात आलं आमचे आंदोलन आज अहिंसक आणि शांततेच्या मार्गाने स्रु आहे आम्ही सारे मुंबईकर दूध उत्पादकांच्या पाठीशी आहोत पण सरकारनं दुधाला योग्य भाव दिला नाही शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत आणि त्यांना न्याय मिळाला नाही तर हे आंदोलन आम्ही उग्र स्वरुपात करू असा इशारा विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी यावेळी राज्य सरकारला दिला नाशिक जिल्ह्यात ओझरजवळ दहावा मैल इथे मुंबई आग्रा महामार्गावर चक्का जाम करण्यात आला आंदोलकांना हटवण्याचे प्रयत्न फोल ठरल्यानंतर अटक करून नंतर सोडून दिलं नंदूरबारमध्ये मात्र आंदोलना आधीच पोलीस भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेत त्यांना शहर पोलीस ठाण्यात घेवुन गेल्याने आंदोलनच होवु शकले नाही

टिळक लोकमान्य टिळक यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना काल आदरांजली अर्पण केली

माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही लोकमान्यांच्या स्मृतींना अभिवादन केलं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे असं सांगणाऱ्या लोकमान्य टिळकांची स्वराज्याविषयीची संकल्पना प्रत्येक भारतीयाला आदर्शवत आहे असं जावडेकर यांनी म्हटलं आहे शंभर वर्षानंतरही लोकमान्य टिळक यांचे विचार आजच्या काळातही समर्पक आहेत आजच्या अनेक समस्यांना लोकमान्य टिळकांच्या विचारांमधून उत्तरं मिळू शकतात यासाठी विशेषतः युवा वर्गांनं लोकमान्य टिळकांच्या चरित्राचा अभ्यास करायला हवा असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल केलं भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद आणि पुण्यातल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या स्वराज्य ते आत्मनिर्भर या आंतरराष्ट्रीय वेबिनारचं उद्घाटन शहा यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे झालं त्यावेळी ते बोलत होते राज्याचा उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग मुंबई विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या वतीनं लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृती शताब्दी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी कार्यक्रम ऑनलाईन आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईतलं गिरगाव चौपाटी इथलं स्मृतिस्थळ सरदार गृह आणि डोंगरीच्या बालसुधार गृहाला खासदार अरविंद सावंत यांनी भेट दिली लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं ब्रिटिश राजवटीत बालसुधार गृहाच्या जागी तुरुंग होता लोकमान्य टिळक समाजसुधारक आगरकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना इथं एकत्र ठेवण्यात आलं होतं

या अनुशंगानं या स्मारकाच्या वर्तमान स्थितीबद्दल आमच्या प्रतिनिधीनं पाठवलेला हा वृत्तांत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा शंभरावा स्मृतिदिन रत्नागिरी या त्यांच्या जन्मगावी पाळला गेला टिळकांच्या जन्मस्थानी जाऊन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना अभिवादन केलं त्यांच्या सन्मानासाठी राष्ट्रध्वज फडकविण्यात आला अशी मानवंदना देत असतानाच लोकमान्यांच्या जन्मस्थानाची दयनीय अवस्था मात्र तिथं भेट देणाऱ्यांच्या लक्षात येते टिळकांचं तेव्हाचं घर तेव्हाच्याच स्थितीत भारतीय प्रातत्त्व विभागातर्फे राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करण्यात आलं आहे मात्र ती वास्तू काळाच्या ओघात मोडकळीला आली आहे मुंबई विद्यापीठात लोकमान्यांच्या नावानं अध्यासन तसंच लोकमान्य टिळक चरित्र साधनं समितीच्या स्थापनेची घोषणा मुंबईत काल करण्यात आली ते करत असतानाच टिळकांच्या आठवणी जपणाऱ्या रत्नागिरीतल्या टिळकांच्या घराची डागड्जी व्हायला हवी अशी अपेक्षा लोकमान्यांसारख्या लोकोत्तर राष्ट्रपुरुषाच्या स्मारकाला भेट देणाऱ्या प्रत्येकाकडून व्यक्त केली गेली आकाशवाणीच्या बातम्यांसाठी प्रमोद कोनकर रत्नागिरी अण्णा भाऊ कष्टकऱ्याच्या व्यथांना आवाज देत समाजातल्या विषमतेवर बोट ठेवणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचं योगदान कित्येक पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ठाकरे यांनी काल मात्ःश्री या आपल्या निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही मुंबईत सुमन नगर इथल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल मुंबई विद्यापीठाचं शाहीर अमरशेख अध्यासन लोककला अकादमी आणि उदयपूरच्या पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे काल आण्णा भाऊ साठे यांची जयंतीनिमित्त वेबिनारचं आयोजन करण्यात आलं होतं उडान राज्य राखीव पोलीस दलातर्फे पोलीस कुटुंबातल्या महिलांचा स्वयंसहायता समूह स्थापन करून एसआरपीएफ उडान हा उपक्रम राबवण्यात येत आहे या उपक्रमातल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी उडान स्टोअर्स हा ऑनलाईन मंच उपलब्ध करून देण्यात आला आहे त्याचा प्रारंभ अमरावतीच्या संपर्कमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते काल झाला या उपक्रमाबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

या महिलांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगारनिर्मितीला चालना दिली

त्यातून आवश्यक यंत्रणा खरेदी करण्यात आली वस्तूंचा पूनर्वापर करून त्यातून उत्कृष्ट उत्पादन निर्मितीवर भर दिला असून सुगंधी उत्पादनांच्या निर्मितीसाठी देवळातील निर्माल्याचाही वापर केला जातो आहे या समूहाकडून अगरबत्ती सॅनिटायझर साबण हँडवॉश शॅम्प्र मास्क कपडे बेकरी उत्पादनं आणि इतर अनेक गृहोपयोगी वस्तूंचं आता उत्पादन करण्यात येतं त्याची गुणवत्ता पाहून त्याला चांगला प्रतिसादही मिळतो आहे आकाशवाणी बातम्यांसाठी अमरावतीहून आनंद गंभीर यांच्यासह स्वाती महाळंक प्णे उद्याच्या रक्षाबंधन सणाच्या निमित्तानं सिंधुर्द्ग जिल्ह्यातल्या मालवण पंचायत समितीनं कोकम बी राखी हा उपक्रम राबवला आहे

पर्यावरण समृद्ध करण्याच्या उद्देशान हा अनोखा उपक्रम राबवण्यात आलाय

राख्यांवरच्या बिया परिसरात टाकल्यास किंवा योग्य जागी प्रल्यास कोकमची झाडे उगविण्यास मदत होणार आहे अशी या मगच संकल्पना आहे सभापती अजिंक्य पाताडे उपसभापती राजू परुळेकर गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे निसर्गाचा समतोल हा सर्वात महत्त्वाचा आहे निसर्ग वाचला तर आपण सर्वजण वाचणार आहोत याच हेतूने निसर्ग समृद्ध व्हावा झाड वाढवीत या उद्देशान कोकम बी राखी ही संकल्पना राबवली जात असल्याच अजिंक्य पाताडे राजू परुळेकर आणि राजेंद्र पराडकर यांनी सांगितलं

ईद मुस्लिम बांधवांनी पवित्र बकरी ईद काल राज्यात मोठ्या उत्साहात साजरी केली कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर मशिदीमध्ये न जाता मुस्लिम बांधवांनी आपापल्या घरीच नमाज अदा करत सर्व संकटापासून मानवाला वाचवा अशी प्रार्थना अल्लाकडे केली बुलडाणा जिल्ह्यात लाखनवाडा या गावाने एक आदर्श निर्माण केला या गावमध्ये ईदनिमित्त वैद्यकिय क्षेत्रातील डॉ फरीदा खान यांनी महीला रुग्णांची मोफत तपासणी केली र्फोट नागपूर जवळच्या मानस एग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीत काल दुपारी बॉयलरचा स्फोट झाल्यानं पाच कामगारांचा मृत्यू झाला

बुडून मृत्यू जळगाव जिल्ह्यात अमळनेर तालुक्यातल्या वाघोदे शिवारामधल्या नाल्यात काल दोघांचा बुडून मृत्यू झाला लोंढवे इथे दहावीत शिकणारे हे दोन विद्यार्थी पोहण्यासाठी नाल्यावर गेले होते

चार तारखेपर्यंत मुंबई ठाणे नवी मुंबईसह कोकणात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे घाट भागात तर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे आज कोकणात सर्वत्र तर उर्वरित महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडेल

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार